ते काल ग्जरातमध्ये अहमदाबाद इथल्या मोटेरा क्रीडा संकुलात झालेल्या नमस्ते ट्रम्प कार्यक्रमात बोलत होते अमेरिका नेहमीच भारताचा सच्चा आणि निष्ठावंत मित्र राहील दहशतवादाविरोधात भारत आणि अमेरिका एकत्रितपणे काम करतील असंही ट्रम्प यांनी यावेळी नमूद केलं पाकिस्तानकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया विरोधातल्या भारताच्या मोहिमेला त्यांनी पाठिंबा दिला पंतप्रधान नरेंद मोदी यांनीही उपस्थित जनसुमदायाला यावेळी संबोधित केलं भारत आणि अमेरिकेच्या संबंधांमध्ये हा नवा इतिहास रचला जात असल्याचं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले ट्रंप यांच्या कार्यकाळात दोन्ही देशांमधले संबंध अधिक द्रढ झाले अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली दोन दिवसाच्या भारत भेटीवर असलेले ट्रम्प काल संध्याकाळी दिल्लीत पोहोचले आज सकाळी त्यांचं परंपरेनुसार राष्ट्रपती भवनात भव्य स्वागत केलं जाईल त्यानंतर राजघाटवर जाऊन ट्रम्प दांपत्य महात्मा गांधी यांच्या समाधीवर पृष्पांजली वाहतील त्यानंतर हैदराबाद हाऊस इथं राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात चर्चा होईल यावेळी संरक्षण सुरक्षा आणि व्यापारासह विविध मुद्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे

दोन्ही देशादरम्यान पाच करार होण्याची शक्यता आहे यामध्ये बौद्धिक संपदा अधिकार व्यापारी सुविधा आणि अंतर्गत सुरक्षासारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढण्यास मदत होईल सायंकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची ट्रम्प भेट घेतील राज्य विधी मंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला कालपासून प्रारंभ झाला

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळत नसल्याच्या मुद्यावर चर्चा करण्याची मागणी केली शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात स्पष्टता नसून केवळ वीस हजार शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत असल्यानं यावर चर्चा व्हावी असं फडणवीस म्हणाले भाजप सदस्यांनी या मुद्दावर हौद्यात येऊन सरकारविरुद्ध घोषणाबाजी केली विधान परिषदेतही शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि महिला अत्याचारांच्या वाढत्या घटनांच्या मुद्यांवर विरोधी पक्ष सदस्यांनी गदारोळ केला त्यामुळे सभागृहाचं कामकाज तेराव्या मिनिटालाच दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं तत्पूर्वी कामकाज सुरू होताच विधानपरिषदेच्या सभागृहनेतेपदी उपम्ख्यमंत्री अजित पवार यांची निवड करण्यात आल्याची घोषणा सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदांसाठी संजय शिरसाट चिमणराव पाटील अनिल भाईदास पाटील संग्राम थोपटे कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी ही घोषणा केली विधीमंडळाचं कामकाज सुरू होण्यापूर्वी भाजपच्या सदस्यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर निदर्शनं केली शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्यात आणि महिलांविरुद्धचे गुन्हे रोखण्यात सरकार अयशस्वी ठरल्याचा आरोप यावेळी करण्यात आला महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारनं शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा आणि पिकाची नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी पंचवीस हजार रुपयांची मदत द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली

यादी जाहीर केल्यानंतर परभणी जिल्ह्यातल्या लाभार्थ्यांशी दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे बोलतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करुन कर्जमुक्ती देण्यात येत असल्याचं सांगितलं परभणी जिल्ह्यातील पिंगळी आणि गिरगाव बुद्रक इथले शेतकरी यावेळी उपस्थित होते नांदेड जिल्ह्यातल्या सोनखेड आणि कामठा बुद्रुक लातूर जिल्ह्यात बाभळगाव आणि आष्टा जालना जिल्ह्यातल्या टेंभूर्णी आणि तीर्थपूरी तसंच बीड जिल्ह्यातल्या धारुर गावातल्या कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची यादी काल जाहीर करण्यात आली

भरमसाठ शुल्क आकारणाऱ्या शाळांविरोधात पालकांना या समित्यांकडे तक्रार करता येईल प्रत्येक शैक्षणिक विभागासाठी एक याप्रमाणे या आठ विभागीय शुल्क नियामक समित्या लवकरच कामकाजाला सुरूवात करतील पुनरीक्षण समिती ही उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात येईल असं शिक्षण मंत्री गायकवाड यांनी सांगितलं राज्यातल्या सत्ताधारी महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांमधे मतभेद असल्याचा भाजपाचा दावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेटाळून लावला आहे आघाडीतल्या शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आमदारांच्या बैठकीत काल ते बोलत होते गेल्या तीन महिन्यात तिन्ही पक्षांमधे समन्वय आणि सहकार्य राहिलं आहे ते आणखी मजबूत करू या असं ते म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी तसंच काँग्रेस नेतृत्वाशी आपला सतत संपर्क असून भाजपाच्या मतभेदाच्या वावड्यांवर विश्वास ठेवू नये असंही मुख्यमंत्री म्हणाल्याचं पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडी सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक आणि महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना याचा निषेध व्यक्त करण्यासाठी भारतीय जनता पक्ष राज्यातल्या सर्व तहसील कार्यालयांबाहेर आज धरणं आंदोलन करणार आहे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल मुंबईत ही माहिती दिली विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मुंबईत आंदोलन होईल या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून राज्यभरात जनजागृती केली जाणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं

साहित्य अकादमीचे सचिव डॉ

यामध्ये प्रसिद्ध लेखिका दिग्दर्शक सई परांजपे तसंच औरंगाबाद इथले साहित्यिक असलम मिर्जा यांचा समावेश आहे मराठी कवी प्रशांत असणारे यांच्या मीच माझा मोर या मराठीतील कविता संग्रहाच्या मिर्झा यांनी उर्दूत अनुवाद केलेल्या मोरपंख या कविता संग्रहासाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे तर परांजपे यांना अभिनेते नसीरूद्दीन शाह यांच्या अँड देन वन डे या आत्मचरित्राच्या आणि मग एक दिवस या मराठी अनुवादासाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे

तीन जणांनी त्यांचं जात प्रमाणपत्र बनावट असल्याची तक्रार केली होती

यात मराठवाड्यातल्या नांदेड जिल्ह्यातल्या शंभर तर औरंगाबाद जिल्ह्यातल्या सात ग्रामपंचायतींचा समावेश आहे

त्यांच्याविरूद्ध पोलिसांच्या महिला भरारी पथकानं कारवाई केली

लातूर उदगीर औसा अहमदपूर हालसी चाकूर रेणापूर हालकी लोणी तसंच देवणी या ठिकाणी ही खरेदी केंद्र सुरु झाली आहेत लातूर जिल्ह्याच्या रेणापूर तालुक्यातल्या रेणा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी सर्जेराव मोरे तर उपाध्यक्ष म्हणून अनंतराव देशमुख यांची काल बिनविरोध निवड झाली

त्यानंतर या मार्गावर सुरक्षा चाचणी घेण्यात आली

डॉक्टर शंकरराव चव्हाण आणि कुसुमताई चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त या महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं